आणखी गंभीर

कर्नाटकातल्या धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँप्रेसच्या दहा बंडखोर आमदारांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आपले राजीनामे स्वीकारण्यात विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी या याचिकेची दखल घेतली असून त्यावर तातडीनं सुनावणी घेता येईल का याबाबत विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी या बंडखोर आमदारांच्या वतीनं ही याचिका दाखल केली आहे या आमदारांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते नव्यानं निवडणूक लढवू ष्टिछतात असं रोहतगी यांनी सांगितलं दरम्यान याच मुद्यावर कर्नाटकातल्या भाजपा आमदारांनी आज बंगळुरु क्रें मंत्रालयाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं धरलं तर दुसरीकडे राज्यातल्या या पेचप्रसंगावर मार्ग काढण्यासाठी काँप्रेसही प्रयत्नशील आहे कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींचं लोण मुंबईत पसरलं असून राजीनामा देणारे काँप्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार मुंबईत ज्या हॉटेलमधे आहेत त्याच्या बाहेर राजकीय नाट्य घडत आहे कॉंग्रेस नेते डी के शिवकुमार या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच अडवलं आणि आमदारांना भेटण्याची परवानगी नाकारली मुंबईत असलेल्या या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असून शिवकुमार यांना आपल्याला भेटण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती करणारं पत्र मुंबई पोलिसांना लिहिलं होतं मात्र आपण रेनेसान्स या हॉटेलमधे राहण्यासाठी बुकिंग केलं असल्यानं आपल्याला आत जाऊन आपल्या मित्रांची समजूत काढायची आहे असं शिवकुमार यांनी वार्ताहरांना सांगितलं या आमदारांना धमकावण्यासाठी आपण आलो नसल्याचं ते पोलिसांना सांगत होते पोलिसांनी त्यांना बंडखोर आमदारांना भेटायची परवानगी नाकारली

कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आज राज्यसभेतही उमटले या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं कामकाजाला सुरुवात होताच काँप्रेसचे आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे संतप्त झालेल्या काँप्रेस सदस्यांनी यांनी हौद्यात उतरून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली हा गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दुपारपर्यंत तहकूब केलं

उत्तर प्रदेशात अवैध खाणकाम घोटाळा प्रकरणी तीन जिल्ह्यांमध्ये सीबीआयचं छापासत्र सुरू आहे

राज्यात अवैध खाणकाम कंत्राट दिल्याप्रकरणी सीबीआयनं तीन प्रथम माहिती अहवाल दाखल केले आहेत

त्यानंतर सीबीआयनं सात प्राथमिक चौकशांची नोंद केली होती राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यावर विचारविनिमय करण्याचं आवाहन केंद्रसरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे

नवी दिल्ली बें काल पाच वर्षांसाठी दृष्टीकोन पत्र आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर आयोजित एका कार्यशाळेत मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली शिक्षण म्हणजे नवभारताचा पाया आहे असं ते म्हणाले केंद्र आणि राज्यसरकारांकडून बह्तेक शाळा चालवल्या जातात आणि हे दृष्टीकोनपत्र अंतिम करण्यासाठी त्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे असं ते म्हणाले आर्थिक वाढीची फळं प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा भर आहे असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटल आहे ते आज नवी दिल्ली कें दुस या भारत रशिया धोरणात्मक आर्थिक सवादात बोलत होते भारत आणि रशिया यांच्या संबंधात प्रगती झाली असून दोन्ही देशांमधे आर्थिक वाढीला आणखी चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर त्यांनी भर दिला भारत विभागीय विस्तारित आर्थिक भागिदारीकडे आपल्या अक्ष्ट उन्टे उन्टे धोरणाचा तार्किक विस्तार म्हणून बघत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे मुक्त व्यापार कराराच्या या आधीच्या प्रभावामुळे या कराराकडे भितीयुक्त आणि नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जात आहे दर्जात्मक नियंत्रित धोरणं निशुल्क प्रादेशिक बंधनं यामुळे भारत आसियान यांच्यातल्या व्यापार समझोत्याच्या माध्यमातून भारत प्राथमिक शुल्काचा उपयोग तीस टक्क्यापेक्षा कमी करु शकत आहे त्यांनी विभिन्न शुल्कांमधे घट केल्यामुळे या भागिदारीच्या सिद्धांतांचं अनुपालन योग्य पद्धतीनं केलं जाईल असं ते म्हणाले द्विपक्षीय करारात संवेदनशील मुद्यांवर दोन्ही पक्षांचं समाधान ही महत्त्वपूर्ण बाब आहे असं त्यांनी सांगितलं

आशियानच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकी व्यतिरिक्त ही बैठक झाली

शेती वाहनउद्योग अभियांत्रिकी उत्पादनं माहिती आणि तंत्रज्ञान औषधशास्त्र आदी क्षेत्रांत दोन्ही देशांना व्यापार विस्तारासाठी बराच वाव आहे असंही गोयल म्हणाले

आशियान राष्ट्रांत सिंगापूर नंतर डोनेशिया हा भारताचा दुस या क्रमांकाचा व्यापारी मित्र आहे भारतातून डोनेशियामधे निर्यात होणा या साखरेवरच्या शुल्कात कपात केली जाईल असं आश्वासनही डोनेशियानं भारताला दिलं आहे

भारतीय धावपटू दुतीचंद हिनं डिलीमधे नापोली िं झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे हे पदक पटकावणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली आहे

स्वीत्झरलँडच्या डेल पॉंटेला रौप्य तर जर्मनीच्या लीसा क्वाई हिला कास्य पदक मिळालं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी दुतीचंदचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज श्रीनगरच्या बाह्य भागात असलेल्या सैयदा असिया अंद्राबी या विभाजनवादी नेत्याच्या घरावर टाच आणली बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कार्यासाठी ही कारवाई केल्याचं सुत्रांनी सांगितलं आसिया अंद्राबी दुख्तरन ए मिल्लत या विभाजनवादी गटाचं नेतृत्व करत असून सध्या तिहार तुरुंगात आहे कर्तारपूर साहिब गुरुद्वारा धिं भाविकांना वर्षभर सहजतेनं आणि सुरक्षितपणे जाता यावं यासाठी या मार्गिकेचं काम जलदगतीनं करण्याबाबत सरकार वचनबद्द आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे या ठिकाणी भारतीय भूपत्तन प्राधिकरण अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल झिरत उभारत आहे असं सूत्रांनी सांगितलं